मराठवाड्यातल्या गोदावरी खोऱ्यातली बहतेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत अतीवृष्टीचा इशारा असल्यानं आकस्मिक पर्जन्यमानामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमधे कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व नदीकाठच्या गावांचे रहिवासी शेतकरी पर्यटक आदी जनतेनं नदीपात्रात तसंच नदीपात्राजवळ जाऊ नये वाहनधारकांनी नदीवरचे पुल ओलांडतांना दक्षता घ्यावी असं आवाहन जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी केलं आहे

धरणाची आठ दारं आज अर्ध्या फुटाऐवजी एका फुटानं उघडण्यात आली असून त्यातून चार हजार एकशे ब्याण्णव दशलक्ष घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे सद्यस्थितीत सांडव्यातून तेरा हजार सहाशे चोविस दशलक्ष घनफूट प्रतिसेंकद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

जिल्ह्यातल्या चांदणी धरणाची दारं उघडल्यानं देवगाव वडनेर गावाच्या शिवारात पाणी शिरलं आहे

यातल्या तिघांचे मृतदेह आज सकाळी सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं पुणे सोलापूर तसंच कोल्हापूर जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला असून सखल भागात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात निर्माण प्रपरिस्थीच्या पार्श्वभूमीवर तिथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाठवण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

मात्र आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतली आहे

सातारा जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून माण खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असून तो आणखी कमी करावा यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे ते आज औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते

ठाणे पोलिसांच्या बिनतारी संदेश कक्षात कार्यरत सहायक फौजदार नटराजेश्वर आंधळकर यांनी दाखवलेल्या या दातृत्त्वाबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे

विशेष लेखापरिक्षक अनिल एस